यावर आता उद्या सकाळी साडे दहा वाजता अंतिम सुनावणी होणार आहे

मेहता यांनी राज्यपाल आणि देवेंद्र फडनवीस यांची पत्रं न्यायालयाला सादर केली राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँप्रेसलाही सरकार स्थापनेसाठी पुरेसा वेळ दिला होता मात्र त्यांना यश आलं नाही असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला पहा राष्ट्रपती राजव उठवण्याची आणि शपथविधी उरकण्याची घाई का करण्यात आली असा सवाल त्यांनी केला अजित पवार यांनी जे सह्याचं पत्र दिलं ते भाजपाला पाठिंबा देण्यासाठी नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं

शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसनं आज राज्यपालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे यासंदर्भात एकनाथ शिंदे जयंत पार्शेल आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ ग जेत्यांच्या स्वाक्षरीचं संयुक्त पत्र आज तिनही पक्षाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल कार्यालयाला सादर केलं तीनही पक्षांचे विधीमंडळ ग जेते काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यावेळी उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस यांनी शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही अशावेळी भाजपा आणि अजित पवार बहमत सिद्ध करायला असमर्थ ठरतील आणि तसं झालं तर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करत आहे त्यामुळे फडनवीस बहमत सिद्ध करायला अपयशी ठरल्यानंतर आम्हाला सत्ता स्थापनेसाठी तात्काळ आमंत्रण द्यावं असं या पत्रात म्हा सें आहे या पत्रासोबत शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस राष्ट्रीय काँप्रेस तसंच पाठिंबा असलेल्या विर सहयोगी आणि अपक्ष विधानसभा सदस्यांची स्वाक्षरी असलेली यादीही या पत्रासोबत राज्यपाल कार्यालयाला सादर केली आहे राज्यपाल मुंबईत नसल्यानं आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांना आज आपण घेऊन आलो नाही मात्र राज्यपालांनी कधीही बोलावलं तर आपण या आमदारांना राज्यपालांसमोर घेऊन येऊ असं जयंत पार्शेल यांनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी गदारोळ केला

आज सकाळी लोकसभेच कामकाज सुरु झाल्यानंतर काँप्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधल्या राज्यपालांच्या भूमिकेविरोधात हौद्यात येऊन रालोआ सरकारविरोधात फलक दर्शवत घोषणा द्यायला सुरुवात केली महाराष्ट्रातली सत्तास्थापनेची प्रक्रिया म्हणजे लोकशाहीची मुस्काद्वावी असल्याचं मत कॉंप्रेसचे खासदार राहल गांधी यांनी गोंधळातच मांडलं

राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांसह डाव्या आणि त्विर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाब्रारे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा करण्याची मागणी केली मात्र राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंक्छ्या नायडू सभागृहात न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा घेतली जाऊ शकत नाही असं म्हणत हा प्रस्ताव फे ळला

भाजपाला समर्थन दिलेले राष्ट्वादी काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमृख्यमंत्री अजित पवार यांच्या मनधरणीसाठी राष्ट्वादी काँप्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत विधानभवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयात दिलीप वळसे पार्शेल छगन भूजबळ आणि सुनिल ता करे या ज्येष्ठ नेत्यांनी आज अजित पवार यांची भेट्वेतली

आता मात्र त्यांनी सरकार बनवत असल्याचा दावा करत त्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा उल्लेख केलेला आहे असं दिसतं राष्ट्रवादीचे दोन तीन लोक गेले असतील मात्र त्यांना पक्षाचा पाठिंबा नाही पक्ष म्हणून आम्ही त्यात सहभागी नाही असं राष्ट्वादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं तसंच राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल आणि त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील पण राज्यात महाआघाडीचंच सरकार येईल असा विधास त्यांनी व्यक्त केला

माजी मुख्यमंत्री यशवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावून पदभार स्विकारला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं उन्नत भारत अभियान राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत तीनशे त्र्याहत्तर गावं दत्तक घेतली असून या गावांचे पालकत्व स्वीकारतांना पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी विद्यापीठानं घेतली आहे